पाकव्याप्त काश्मिरातील शहरं आली भारतीय हवामान खात्याच्या रडारवर

कोरोनाविषाणू सध्या जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचं उत्परिवर्तन झालं असून या नव्या रुपातल्या कोरोना विषाणूचा अधिक संसर्ग होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे

यामुळे या विषाणूची अधिक माहिती समजून घेणं शक्य होऊन त्या अनुषंगानं लस विकसित करण्यास मदत होणार आहे मुख्यमंत्री बैठक कोरोनाचं संकट घालवण्यासाठी विरोधी पक्ष नेते तसंच अन्य राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेतली जाईल असं नमूद करतानाच सर्वांच्या एकजुटीतून आपण हे संकट दूर करू असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केला विरोधी पक्ष नेते तसेच इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती त्यामध्ये मुख्यमंत्री बोलत होते टाळेबंदीची चांगली अंमलबजावणी केल्यानं एप्रिल महिन्यात आपण कोरोनाचा प्रार्द्भाव रोखला होता आता मे अखेरपर्यंत आपल्याला ही साथ वाढू द्यायची नाही

यावेळी सहभागी झालेल्या नेत्यांनी कोरोनाविषयक लढ्यात आम्ही राज्य शासनाबरोबर आहोत असं ठामपणे सांगून मुख्यमंत्र्यांनी बैठकीच्या निमित्ताने सर्वांना विश्वासात घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंत्री बाळासाहेब थोरात अशोक चव्हाण जयंत पाटील मनसे प्रमुख राज ठाकरे मंत्रालयातून तर मंत्री एकनाथ शिंदे ठाण्याहून आणि इतर नेते राज्याच्या विविध जिल्ह्यांतून बैठकीत सहभागी झाले होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीसाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानून काही सूचना केल्या मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज असून रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज आहे असं फडणवीस यांनी सांगितलं विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे पाठीशी आहोत आमच्याकडून राजकारण होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

टाळेबंदीमुळे रायगड जिल्ह्यात अडकलेल्या मध्य प्रदेशातल्या बाराशे जणांना विशेष रेल्वेनं काल हबीबगंज इथं पाठवण्यात आलं परराज्यातल्या मजुरांची त्यांच्या मूळ गावी रवानगी करण्यापूर्वी त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे त्यासाठी रांगा लावताना नेरळमध्ये सुरक्षित अंतराचे नियम पाळले गेले नाही टाळेबंदीमुळे सोलापूर जिल्ह्यात अडकलेल्या तमिळनाडूतल्या मजुरांना गावी पाठवण्यासाठी पंढरपूर इथून रेल्वे सोडण्याचं नियोजन करण्यात येत आहे धुळे तालुक्यात सोनगीर शिवारात अपघातात जखमी झाल्यानंतर कोरोना बाधित आढळलेला परप्रातीय तरुण बायको मुलीसह सर्वोपचार रुग्णालयातून पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे

मेळघाटात या कामांना प्राधान्य देण्यात आलं असून घरकुलासह विविध विकासकामांना चालना देण्यात आली आहे असं अमरावती जिल्ह्याच्या संपर्कमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं

या सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेतली असून या सर्वांना आलेवाडी इथल्या मदरश्यामध्ये विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसरा कोरोना बाधित रुग्ण सापडलेल्या वेंगुर्ला तालुक्यातल्या वायंगणी गावात प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आलं आहे

दारूची दुकानं सुरू करण्याचा सरकारचा निर्णय योग्य नसून हे अविचारानं टाकलेलं पाऊल आहे याला विनाशकाले विपरित बुद्वी असं म्हणता येईल असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटले आहे कोरोनाची भिती तळपतं ऊन याची आजिबात तमा न बाळगता दारूच्या दुकानांपुढे लागलेल्या रांगा पाहता लोक कोरोनाबद्दल आजिबात गंभीर नसल्याचं स्पष्ट होत अस मत अण्णांनी व्यक्त केलं प्णे महापालिकेतल्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी त्यांचं मार्च महिन्याचं वेतन पंतप्रधान निधीसाठी दिलं आहे सभागृह नेते धीरज घाटे यांनी तसं पत्र महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना काल दिलं

दरम्यान महाराष्ट्रातून इतर राज्यात जाणाऱ्या स्थलांतरित व्यक्तींना प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले आहेत प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचं तपमान मोजलं जाईल आणि कोरोनाच्या लक्षणांची चाचणी केली जाईल साखर कोरोना टाळेबंदीमुळं देशातील उद्योगधंदे बंद असल्याचा विपरीत परिणाम देशांतर्गत साखर विक्रीवर झाला असून हजारो पोती साखर कारखान्यांच्या गोदामात पडून आहे दुसऱ्या बाजूला पेट्रोलच्या खपावरही परिणाम झाल्यानं तेल कंपन्यानी इथेनॉलची खरेदीही बंद केली आहे अशा दुहेरी संकटात सध्या देशातील साखर उद्योग सापडला असल्याची माहिती भारतीय साखर कारखानदार संघटना अर्थात इस्मा नं दिली आहे

आता ही वायूगळती अटोक्यात आली असल्याचं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या महासंचालकांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं

सध्या ठेवींवरील व्याजदर कमी होण्याच्या काळात केवळ त्याच उत्पन्नावर अवलंब्रन असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी स्टेट बँकेनं एसबीआय वूई केअर डिपॉझिट या नावाने ही विशेष ठेव योजना सुरु केली असल्याचं बँकेनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे पाच वर्ष आणि त्यापेक्षा जास्त काळासाठी ठेव ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना व्याजदरात आणखी तीन दशांश टक्क्यांचा लाभ होणार आहे

दरम्यान टाळेबंदीमुळे काही अडथळे येत असले तरी रब्बी हंगामातील गहू आणि तांदळाच्या खरेदीला वेग आल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे

गडकरी यांनी काल कोविड नंतरच्या एमएसएमई आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील स्थितीसंदर्भात वेबिनारमध्ये बोलत होते संसदीय समिती संसदीय समित्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेण्याच्या शक्यता तपासून पाहाव्यात असं राज्यसभेचे अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या सरचिटणीसांना सांगितलं आहे

या घटनेबाबतची माहिती घेत आहोत सध्या घटनेचा तपास सीआयडी कडे आहे असं त्यांनी नंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

बहुतांश सधन उच्चशिक्षित समजल्या जाणाऱ्या भारतातल्या या अल्पसंख्याक समाजातील लोकांची संख्या गेली काही वर्षं कमी होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत होती त्यामुळे केंद्र सरकार आणि पाईर फाउंडेसननं पारशी समाजाची संख्या वाढवण्यासाठी बहुउद्देशीय कार्यक्रम हाती घेतला आहे

सोलापूर जिल्ह्यात मात्र एकही टँकर सुरु करावा लागलेला नाही

या प्रकल्पांतर्गत मौजे महान इथे सांबरकुंड नदीवर मातीचे धरण बांधण्यात येत आहे

निधन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील माजी निवेदिका मालविका मराठे यांचं काल दूपारी मुंबईत निधन झालं

गेले वर्षभर त्या मेंदुच्या कर्करोगानं आजारी होत्या मराठे यांनी काही वर्ष आकाशवाणीवर निवेदिका म्हणूनही काम केलं होतं दूरदर्शनवरील हॅलो सखी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक म्हणूनही त्यांची ओळख होती काही मराठी मालिकातूनही त्या झळकल्या होत्या नव्या संचातल्या मोरूची मावशी या नाटकात त्या रंगभुमीवरही सेवा बजावून गेल्या हवामान् आजचं हवामान कसं आहे ते ऐकण्याआधी ऐकायलाच हवी अशी हवामान विभागाची एक बातमी आहे

हवामान खात्याच्या या निर्णयातून भारतानं या भागावरील आपला हक्क अधिक ठळकपणे अधोरेखित केला आहे आता हवामान पूर्व विदर्भासह राज्याच्या दक्षिण सीमेवरील बहुतांश जिल्ह्यात काल पावसानं तुरळक ठिकाणी हजेरी लावली आजही याच भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा फक्त आकाशवाणी नमस्कार